गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत हाच दर सात टक्के होता

मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असून सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर यापूढे वाढत जाईल असा विश्वास मृख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यम यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांसोबत बोलताना व्यक्त केला

प्रदषण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मूर्ती विसर्जनासाठी असलेल्या निर्देशांमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे नद्यांमध्ये वाढत असलेल्या प्रदृषणाच्या संदर्भात चर्चेदरम्यान पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली मूर्तीचं विसर्जन नद्या किंवा तलावात करू नये यासाठी जनजागृती केली जात आहे मात्र मूर्त्या बनवतानाच त्यासाठी केवळ माती वापरण्याचा तसंच प्लास्टर ऑफ पॅरीस आणि कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालण्याचा विचार मंडळ करत असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं जावडेकर जागतिक हवामान बदल आणि हरितवायू उत्सर्जन नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकार देशातील सागरी किनाऱ्यांसाठी राष्ट्रीय मिशन सुरु करण्याचा विचार करत आहे असंही जावडेकर यांनी काल लोकसभेत सांगितलं

पोर्नोग्राफी अश्लील साहित्यनिर्मितीमध्ये मुलांचा केला जाणारा वापर ही थिंताजनक बाब असल्याचं मत राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी यांनी काल राज्यसभेत व्यक्त केलं शून्य प्रहरात हा विषय उपस्थित केला गेला होता सरकारनं या प्रश्नी खंबीर पावलं उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली मुलांना हाताशी धरून अश्नील दृक्श्राव्य साहित्यनिर्मिती करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा निर्वाळा महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यावेळी दिला रेल्वेगाड्या रेल्वेगाड्यांच्या अपघातात गेल्या अडीच वर्षांत लक्षणीय घट झाली असून रेल्वे प्रवास हा अधिक सुरक्षित झाला आहे असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं रेल्वेगाड्या वेळेवर आणि सुरक्षितरीत्या पोहोचाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालयानं अनेक पावलं उचलली असल्याचं गोयल म्हणाले

काल या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा पार पडला ऐकुया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये तीन वर्ष खडतर प्रशिक्षण घेतलेले कॅडेट्स दीक्षांत सोहळ्याची आतूरतेने वाट बघत असतात दीक्षांत सोहळ्यात लष्कर वायुसेना नौदल इन्फन्ट्री अशा वेगवेगळ्या सैन्यदलाच्या विभागात रुजू होण्यासाठी आतूर असल्याचा आत्मविश्वास प्रत्येक कॅडेटच्या चेहऱ्यावर दिसत होता शिलॉगच्या नॉर्थ ईस्टर्न हिल विद्यापीठाचे कुलगुरू एस के श्रीवास्तव यांच्या उपस्थितीमध्ये दीक्षांत सोहळा पार पडला

यावेळी विज्ञान शाखेसाठीचलष्करच कमांडट रौप्य पदक अनराग् पांडे संगणक विज्ञान या शाखेसाठी नौदलाच कमांडट रौप्य पदक माजी गरिधर् याला कला शाखेसाठी वायू दलाचे कमांडट रौप्य पदक सुमंत कुमार तर् बी टेक साठी निशांत विश्वकर्म यांना प्रदान करण्यात आलं देशाची संरक्षण सिद्धता असेल तरच देशात शांतता नांदेल असं प्रतिपादन एस के श्रीवास्तव यांनी केल

ते काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते ही स्थगिती केवळ कारशेडच्या कामाला असल्यानं मेट्रोचं काम सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु होत आहे नवीन मंत्र्यांची ओळख आणि विश्वासदर्शक ठरावावर मतदान आज होणार आहे तर उद्या विधानभा अध्यक्षांची निवड होईल

आजपर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पीएम किसान पोर्टलवर अद्ययावत करण्यात येत असून अनुदान रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे कषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे या अंतर्गत विहीर तसेच सिंचन साहित्याचा लाभ घेण्यासाठी वाशीम जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते

रस्ते अमरावती जिल्ह्यात गावोगाव चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल अचलपूर तालुक्यात सावळापूर पूर्णा इथं केलं हे काम दर्जेदार करावं आणि मोठी झाडं तोडू नयेत अश्या सूचना त्यांनी दिल्या

आंबा ह्याम या वर्षी परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्यानं आंबा फळ पिकावर परिणाम होणार आहे आंब्याला उशिरा मोहर येऊन आंबा उत्पादन जून महिन्यात जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे धान गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या काही गावात धानाचे पुंजके जाळल्याची घटना गेल्या दोन दिवसांत घडली जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे यांनी नुकसान झालेल्या धानाच्या पुंजक्यांची पाहणी केली यामध्ये मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर याचा मोबदला देण्यात यावा अशी सूचना बलकवडे यांनी दिली आहे पलाची गरज अकोला जिल्ह्यात वाडेगाव इथं निर्गुणा नदीवर पूल नसल्यानं दररोज दोनशे ते अडीचशे विद्यार्थी डोंग्यातून प्रवास करीत असल्याचं चित्र आहे रस्त्यानं जायचं असेल तर चार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो हा टाळण्यासाठी विद्यार्थी पाण्यातून मार्ग काढत आहेत डोंग्यातून जाताना मोठा अपघात होण्याची शक्यता आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पूल बांधण्याची मागणी होत आहे

आनंद काटीकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली प्रदर्शनादरम्यान मान्यवर वाचकांसोबत संवाद साधणार आहेत कृषी परिषद अकोल्यातल्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाद्वारे राष्ट्रीय कृषी परिषदेला काल सुरवात झाली

पोलिसांच्याखबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या झाली हवामान् राज्यात काल हवामान कोरडं असलं तरीउद्या पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीशक्यता आहे राज्याच्या बहुतांश भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे